जलशक्ती मंत्रालयाच्या जेव्हा पडेल तेव्हा जिथे पडेल तिथे पाऊस झेला या अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन

भारतीय खेळांचं भारतीय भाषांमधूनच नभोवाणीवरुन रंजक समालोचन करण्याची पंतप्रधानांची सूचना

दोन श्रेणीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

तमिळनाडूतल्या तिरूअन्नामलाई इथल्या विहिरींच्या प्नरुज्जीवनाचे प्रयत्न ब्देलखंडातलं तळ्याचं पुनर्भरण उत्तराखंडात वनीकरणातून पुन्हा प्रवाहित झालेले जलस्रोत अशा जलसंवर्धनाच्या सामुहिक प्रयत्नांची नोंद पंतप्रधानांनी मन की बात मधून घेतली

त्या आधारे पंतप्रधानांनी समालोचनाचं महत्व विशद केलं द्रचित्रवाणी येण्याआधी नभोवाणीवरील समालोचनानंच क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानावरील रोमांच घराघरात पोहोचवला होता भारतीय खेळांचंही असंच रंजक समालोचन व्हायला हवं असं मत पंतप्रधानांनी मन की बात मधून व्यक्त केलं

त्यासाठी सूचना पाठवा चर्चेत सहभागी व्हा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं

व्ही रमण यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या पत्राचा उल्लेख करून भारताचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं ड जीवनसत्वयुक्त गहू तांदळाच्या नव्या जाती जैविक शेतीचे प्रयोग शेवग्याचं नवं वाण चिया बीजांचं उत्पादन अशा देशभरातल्या विविध प्रयत्नांची दखल घेत मोदी यांनी विज्ञान असंच शिवारापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं देशभरातील वैज्ञानिक प्रयोगांचे दाखले देत प्रत्येकानं अशीच विज्ञानाची कास धरली तर विकासाच्या वाटा ख्रल्या होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी कालच्या विज्ञानदिनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारत अभियान ही केवळ शासकीय मोहिम नसून राष्ट्राचा आत्मा आहे आपणच आपले नियंता होणं आहे या पश्चिम बंगालचे रंजन यांच्या मताशी सहमती दर्शवत स्वदेशीचा अभिमान बाळगण्याचं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून केलं

वित्तिय वर्ष संपत असल्यानं अनेक जण व्यस्त असले तरी कोरोनासंबंधी काळजी घ्यायला विसरू नका असं आवाहन करत आणि येणाऱ्या सणांसाठी शुभेच्छा देत पंतप्रधानांनी मन की बातची सांगता केली

जावडेकर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि इस्रोचं अभिनंदन केलं आहे अवकाश विद्यान क्षेत्रात नवा अध्याय सुरु झाल्याचं ट्वीट जावडेकर यांनी केलं आहे

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना कोरोना काळात भ्रष्ट्राचार झाल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही पण विरोधक संभ्रम निर्माण करून तपासाची दिशा भरकटवू पहात आहेत असं ठाकरे म्हणाले पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं

पूजा चव्हाण प्रकरणात प्णे पोलीसही दोषी आहेत असा आरोप त्यांनी केला

विज्ञान दिन ग्लायडर बायप्लेन ट्रेनर अशा विविध प्रकारच्या मानव विरहित लहान विमानांचं प्रात्यक्षिक सादर करुन काल सावित्रीबाई फुले पूर्णे विद्यापीठात विज्ञान दिन साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले की आज प्रत्यक्ष युद्धभूमीवर रोबोटिक्सची गरज भासते हवेबरोबर पाणी आणि खाणींमध्येही अशा मानव विरहित यंत्रांची गरज भासते त्यामुळेच अशी प्रात्यक्षिकं यूवा पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम करतात असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञानवादी व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहण्यात आली